शकुंतला काळे आणि सचिव डॉ अशोक भोसले यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं द्पारी एक वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा सर्व निकाल उपलब्ध झाला आहे

पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकं देण्याच्या दृष्टीकोनातून प्राथमिक शिक्षण विभागानं हे नियोजन केलं आहे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंती निमित्त आज संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे सावरकरांना श्रद्वांजली वाहिली आहे सावरकर हे साहस देशभक्ती आणि शक्तीशाली भारत यांच्याप्रति असलेल्या विश्वासाचं प्रतीक होते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सावरकरांचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान देश नेहमीच लक्षात ठेवेल असं ट्विट उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे सावरकरांचं धैर्य आणि देशासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहेत असं ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे

सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीच्या ज्या विशेष कारागृहातल्या कोठडीत बंदिस्त करून ठेवलं होतं ती कोठडी आता सावरकरांचं स्मारक म्हणून जतन करण्यात आली आज या कोठडीला भेट देऊन कारागृह अधीक्षक आर

देशमुख पतितपावन संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब परुळेकर आणि नागरिकांनी आदरांजली वाहिली या कोठडीजवळच असलेल्या प्रदर्शन सभागृहात सावरकरांवर आधारित ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली सर्वजातीयांसाठी सावरकरांनी स्थापन केलेल्या पतितपावन मंदिरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात विस्त्रही सावरकरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत

मराठीचं रक्षण आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठीचं शिवसेनेचा जन्म झाला आहे त्यामुळे आमचे सर्व संसद सदस्य मराठीतूनच शपथ घेतील असं कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे सदस्य श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं

अमरावती जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे तीनशे गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे

पाऊस लांबणार असल्यानं त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे

वेधशाळेच्या आकडेवारीनुसार

दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही तुरळक भागात उष्णतेच्या लाटेचा खाारा हवामान विभागानं दिला आहे